नागपूरसह विदर्भात कोरोंना बंधितांच्या संख्येत सातत्याने वाढ

राज्य सामायिक परीक्षा अर्थात सीइटी पुढे ढकलण्याचा निर्णय

विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोसाठी रवाना

नागप्रसह विदर्भात कोरोंना बंधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे

अमरावतीमध्ये आज तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे

दुसरीकडे आजच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे

टाळेबंदीम्ळे सलून आणि पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच सलून आणि पार्लर स्रु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओ बी सी कल्याण भुकंप मदत आणि पननर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत दिली वडेट्टीवार यांनी सांगितले की व्यवसाय ब्डाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे त्याम्ळे सर्व सलून आणि पार्लर स्रु करण्याचा सरकारचा मानस आहे यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे परंत् सलून स्रु झाल्यानंतर सामाजिक अंतर आणि अन्य अटींचे पालन करावेच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले कोरोंना बाबत प्रतीबंधात्मक उपाय म्हणून मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे दरम्यान वर्धा जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

ब्लडाणा जिल्ह्यातील ब्लडाणा मोताळा संग्रामप्र इथे काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे आज उद्या पाऊस येईल या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली पेरणी आटोपली यामध्ये सोयाबीन कपाशी तूर ज्वारी यासह अनेक पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे

सरकार शेतकऱ्यांची फसवणुक करीत आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केला ते भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनात बोलत होते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी आणि भाजपच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पड् नये यासाठी आज वंचित बहजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन आणि भाजपा से किसान बचाव अभियान राबविण्यात आले राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा अर्थात सीईटी सेलच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा प्रदे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली सीईटी सेलच्या माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पूढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी संगितलं

सी एस ई म्हणजेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे लॉकडाऊनम्ळे शिल्लक राहिले पेपर मंडळाला आता घेऊ देण्याबाबत आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे म्ंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याम्ळे परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर परीक्षा घ्यायला हरकत नाही अशी संदिग्ध भूमिका राज्य सरकारनं घेता कामा नये असही न्यायालयानं स्नावलं आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर आज सलग सोळाव्या दिवशी महागले आहेत

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सिईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर महानगरपालिका आय्क्त त्काराम मुंढे यांनी नियमबाह्य पद्धतीने या पदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला त्यांच्या कृतीने कंपनी कायद्याच्या कलमांचे उल्लंघन झाले असल्याने तसेच आर्थिक गैरव्यवहार देखील झाल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी खटला चालविण्याची तक्रार महापौर संदीप जोशी यांनी सदर पुलीस स्टेशनमध्ये आज केली आहे सदर तक्रार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे आज नापूरचे महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली तत्पूर्वी न्कत्याच शहराच्या सुरेश भट सभागृहात झालेल्या मानपच्या सर्व साधारण सभेत मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांच्या वर वैयक्तिक टीका एक नगरसेवकाने केल्याम्ळे त्यांनी सभात्याग केला होता तसेच अनेक नगरसेवकांनी आय्क्तांच्या कामाच्या पद्धतीवर देखील आक्षेप घेतला होता

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो त्यावेळी स्थगित केला होता आपल्या या भेटीदरम्यान आपण रशिया आणि भारतातली संरक्षण आणि सामारिक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल याविषयीदेखील चर्चा करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे